दिल्ली सुरक्षाव्यवस्था दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर फेरीच्या आंदोलनाला काल हिंसक वळण लागल्यानं तीनशेपेक्षा जास्त पोलिस जखमी झाल्याचं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे

दिल्लीच्या सीमांवरची सुरक्षाव्यवस्थाही कडक करण्यात आली असून अनेक रस्तेही वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून काही ठिकाणी येण्या जाण्यावर मर्यादा घालण्यात घालण्यात आल्या आहेत

दरम्यान आज दुपारी अडीच वाजता पोलिस पत्रकार परिषदेत माहिती देणार आहेत

आपल्या सरकारला जितकं शक्य आहे तितकं करत असून सरकार अवलंबत असलेल्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी घेत असल्याचं पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी म्हटलं आहे

आवश्यक दुकाने वगळता सर्व बाजारपेठा बंद आहेत त्याचबरोबर दोनपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे

परंतु सध्या लसी अकार्यक्षम ठरतील असे कोणतेही पुरावे आढळे नसल्याचं नाबारो यांनी म्हटलं आहे शास्त्रज्ञ ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या स्वरूपाचा अभ्यास करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे

यामध्ये महाराष्ट्राच्या चार अधिकाऱ्यांचा समावेश आहे

यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये अतिरिक्त महानिदेशक सहाय्यक संचालक अधीक्षक किंवा वरिष्ठ गुप्तचर अधिकारी गुप्तचर अधिकारी वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक आणि चालक यांचा समावेश आहे या सर्वांनी गेली अनेक वर्षे आपापल्या विभागाचे विशेष बांधिलकीने काम केले आहे

मरिना बीचवर नऊ एकर जागेवर हे भव्य स्मारक बांधण्यात आले असून फिनिक्सच्या आकाराच्या स्मारकात जयललिता आणि एम जी आर यांचा पुतळा असून कृत्रिम धबधबादेखील तयार करण्यात आला आहे सर्व जिल्ह्यांतील अण्णाद्रमुकच्या अनेक कामगारांनी हा कार्यक्रम पाहण्यासाठी शहरात गर्दी केली होती दरम्यान योगायोग म्हणजे दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या विश्वासू व्ही

ससीकला यांना आज कारागृहातून सोडण्यात आलं आहे

जखमी सैनिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला वेढा दिला असून शोध मोहीम सुरू केली आहे

अंधारात प्रकाशाचा किरण अशी या दिवसाची संकल्पना आहे हा दिवस पाळण्यासाठी सध्याच्या महामारीच्या काळात लोकांना एकत्र येण्यापासून रोखणं अधिक आव्हानात्मक बनलं आहे राजस्थान अपघात राजस्थानमध्ये टोंक भागात प्रवाशांना घेऊन जाणारं वाहन एका ट्रकवर आदळल्यानं आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर चार जण जखमी झाले आहेत ते खातुश्मामजी भागातून मध्य प्रदेशमध्ये आपल्या घरी जात होते जखमींना जयपूर इथल्या रुग्णालयातमध्ये हलवण्यात आलं असून दोन्ही वाहनांचे चालक फरारी झाले असल्याचं टोंकच्या पोलिस महासंचालकांनी सांगितलं

कोरोनाविरुद्धचा लढा आपण सर्वांनी यशस्वीपणे यापुढेही चालू ठेवण्यासाठी स्वच्छता पाळा मास्क परिधान करा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार